मख्यमंत्री पशुधन हे शेतकऱ्यांचं कुटुंब असून पशुधनाच्या आरोग्यासाठी राज्यात लवकरच फिरतं पशु चिकित्सालय सुरु केलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सांगली जिल्ह्यात उल्लामपूर क्वें केली

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह विविध मंत्री लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते यावेळी ठाकरे यांनी राजाराम बापूंच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं

जिल्हा वार्षिक योजनेबाबत उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक झाली आगामी काळात ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जाईल रस्त्याची कामं दर्जेदार पध्दतीनं होतील तसंच पुण्यातली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील असं पवार यांनी यावेळी सांगितलं राज्यपाल महिलांनी बचतगटाच्या चळवळीत सहभागी होऊन आपला विकास साधत उद्योग व्यवसायांचे मालक बनावं असं राज्यपाल भगत सिंह कोश्यारी काल म्हणाले मुंबईत देशभरातील बचतगट आणि महिला कारागिरांच्या विविध उत्पादनांच महालक्ष्मी सरस प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे त्याचं उद्घाटन करताना राज्यपाल बोलत होते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या बचतगटांना यावेळी राज्यपालांच्या हस्ते राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार प्रदान करण्यात आले आधार दहशतवादी नक्षली अथवा जातीय दंगलीत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना केंद्राची नुकसान भरपाई मिळण्यासाठी त्यांच्याकडे आधार क्रमांक असण गरजेचं आहे केंद्रीय गृह मंत्रालयानं काल याबाबतघी सूचना जारी केली निर्भया निर्भया खटल्यातील आरोपी मुकेश सिंग याचा दया अर्ज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळल्यानंतर दिल्ली न्यायालयानं काल नव्यानं फाशीच्या शिक्षेची तारीख जाहीर केली

भाजप उमेदवार राजन तेली यांनी आपला आपला उमेदवारी अर्ज काल मागे घेतल्यामुळे दौंड हे एकमेव उमेदवार रिंगणात होते

शाम गाभणे यांची निवड करण्यात आली जनविकास आघाडी तसंच भाजपा कडून एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड बिनविरोध झाली

या कार्यक्रमासाठी गेलेले राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांकडून मज्जाव करण्यात आला बेळगावमधील एकीकरण समितीच्या हृतात्मा दिन कार्यक्रमाला महाराष्ट्रातील एकही मराठी भाषिक नेता येऊ नये यासाठी कर्नाटक पोलीसांनी चोहोबाजूनी कडेकोट नाकाबंदी केली होती केंद्रीय समिती केंद्रीय नगरविकास समितीनं काल राज्यातील पायाभूत सुविधा पर्यावरण वाहतुक व्यवस्थांसह विविध प्रकल्पांची माहिती घेतली यावेळी समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल समितीचे सर्व सदस्य तसंच राज्याचे मुख्य सचिव अजोयकुमार मेहता उपस्थित होते नाशिक शेतकऱ्यांकडून कांद्याची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना साठवणूक करण्याची क्षमता वाढवून द्यावी आणि कांद्याचे सध्या कोसळत असलेले दर पाहता केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर लादलेली बंदी उठवावी अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केली आहे यासाठी आपण लवकरच केंद्र सरकारच्या संबंधीत अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी काल नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितलं

पर्यटन स्थळं नांदेड पर्यटन स्थळांना पर्यटकांनी भेटी देण्यासाठी दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध करूण देण्याची गरज असल्याचं प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे नांदेड जिल्हयाच्या होटल्ल क्रे आयोजित सांस्कृतिक आणि पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात नृत्य गायन वादन आदि कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत

परवाच न्यायालयानं वाडिया रुग्णालयालयाला देण्याच्या निधीवरुन राज्य सरकारवर कडक शब्दात टीका केली होती

विद्यापीठ कार्यशाळा नांदेड नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त औषध निर्माण विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होत

सारंग स्वामी यात्रा हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील औढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर श्वीं झालेल्या सारंग स्वामी यात्रेतल्या अनोख्या भाजीच्या महाप्रसादाविषयी माहिती ऐक्या आमच्या प्रतिनिधीकडून हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यांमधील शिरड शहापूर येथील सारंग स्वामी यात्रेत भाजीच्या महाप्रसादासाठी राज्यभरातील भाविकासोबतच परराज्यातील हजारो भाविकानी यात्रेस हजेरी लावली वीरशद्वी बांधवांचे आराध्यदक्ति म्हणून सारंग स्वामी महाराज देवस्थानची ओळख आहे दरवर्षी मकर संक्रांतीपासून सुरु होणाऱ्या यात्रेत पालेभाज्यांच्या भाजीच्या महाप्रसादाची महिमा राज्यभरांमध्ये प्रसिद्ध आहे

आपापल्या भाकरी पोळ्या घेऊन येत भाजीच्या महाप्रसादाचा लाभ घेण्यात आला

या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी मराठवाङ्यातील सर्व जिल्ह्यांसह आंध्रप्रदेश कर्नाटक राज्यातूनही हजारो भाविक दाखल झाले होते आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली शहीद अंत्यसंस्कार लातर जम्मू काश्मिर मध्ये झालेल्या हिमस्खलनात शहीद झालले नायक सुरेश यित्ते यांच्या पार्थिव शरीरावर लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातल्या आलमला या त्यांच्या मुळगावी काल लष्करी विमामात अंत्यसंस्कार करण्यात आले नाडकर्णी निधन भारताचे माजी अष्टपैलू क्रिकेट कसोटीपटू बापू उर्फ रमेशचंद्र नाडकर्णी यांचं काल मृंबईत वृद्धापकाळानं निधन झालं

निर्धाव षटकं टाकण्यासाठी प्रसिद्ध असलेले बापू नाडकर्णी यांनी फलंदाजीतही मोलाचं योगदान दिलं

बापू नाडकर्णी यांच्या निधनानं भारतीय क्रिकेट विश्वातला एक काळ गाजवलेल्या बुजुर्ग क्रिकेटपटूला आपण मुकलो आहोत अशा शब्दात मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी त्यांना श्रद्वांजली अर्पण केली आहे

राहूल सामनावीर ठरला

खेलो इंडिया खेलो डिया युवा क्रीडास्पर्धेत काल राज्याला जलतरण स्पर्धेत तीन सुवर्णपदक मिळाली मुंबईची करीना शांता एरॉन फर्नाडिस आणि प्ण्याचा मिहीर आंम्त्रे यांनी सुवर्ण कामगिरी केली तर कुस्तीत कोल्हापुरची कल्याणी गाडेकर तसंच अहमदनगरच्या सोनाली मंडलिक आणि भाग्यश्री फंड यांनी सुवर्णपदक मिळवलं भारत्तोलनात सांगलीच्या संकेत सरगर यानं नवा विक्रम नोंदवत सुवर्णपदक पटकावलं

हवामान राज्यात कालपासून थंडीचा कडाका वाढला असून काल सर्वात कमी तापमान नाशिक क्विं सहा अंश सेल्सिअस तिक नोंदवलं गेलं

उद्या सकाळ पर्यंत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी थंडीची लाट राहील विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाङ्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे